वैज्ञानिकांनी फाईव्ह जी जोडणी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते जागतिक दर्जाची उत्पादनं विकसित करण्यासाठी पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचं ते यावेळी म्हणाले नावीन्यपूर्ण प्रयोगांची आवश्यकताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमुद केली

अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासंबंधीच्या बिमस्टेक राष्ट्रांच्या संमेलनात गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल नवी दिल्लीत यासंदर्भांतले भारताचे प्रयत्न आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली या तस्करीला आळा घालण्यासाठी संबंधित राष्ट्रांनी आपले अनुभव आणि गुप्त माहितीची देवाण घेवाण करणं आवश्यक आहे असंही केंद्रीय गृहराज्यमंत्री यावेळी म्हणाले

त्यासंदर्भात बातमीदारांनी विचारलेल्या प्रश्नाला रजनीश कुमार काल मुंबईत उत्तर देत होते कोणत्याही द्रसंचार कंपनीने स्टेट बँकेकडे कर्जासंबंधी संपर्क साधलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

ते काल मुंबईत डॉ सुरेश हावरे यांच्या नॅनो हाउसिंग या प्स्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते घरांचे दर ठरवताना एखाद्या शहरातल्या लोकांची घर विकत घेण्याची क्षमताही लक्षात घेण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी यावेळी म्हटलं

अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे अनुदान मिळणार असल्याची माहिती बह्जन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहचावं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे ते आज औरंगाबाद इथं मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते निवडणुकांपेक्षा पक्ष बांधणी आणि नागरिकांच्या समस्या महत्वाच्या असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे हे तीन दिवसांपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत बीड जिल्ह्याच्या पालवण इथल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या व्रक्ष संमेलनाचा समारोप झाला उपचार घेऊन बरा झालेल्या गरुडाला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते मुक्त करुन या संमेलनाचा समारोप करण्यात आला या संमेलनात अकरा ठराव संमत करण्यात आले देवराईचं संवर्धन वडाच्या तोडणीस बंदी वड तोडीचं उल्लंघन करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा व्रक्षारोपण करताना भौगोलिक रचनेनुसार स्थानिक व्रक्षांचा समावेश करावा आदी ठरावांचा यात समावेश आहे